विश्वासघातकी शत्रूला खडे चारणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या उत्तुंग शौर्याला त्यांनी सलाम केला

गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या हिताचं जे असेल ते करा या गांधीजींच्या सल्ल्याचा संदर्भ देत करगिल युद्धानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी आता यापुढे ज्या कृतीनं वीर जवानांच्या हौतात्म्याचा सन्मान होईल ती कृती करा असं आवाहन केल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर लढणा या सैनिकांच्या कुटुंबियांच्या मनोबलावर काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक उक्ती आणि कृतीच्या आधी करा देशवासियांचं एकमुखानं पाठीशी असणं सैनिकांची ताकद हजारपटींनी वाढवेल असं ते म्हणाले कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढाईनं अनेकांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या आहेत आज अनेक देशांच्या तुलनेत भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आणि मृत्यू दर कमी आहे हे जरी खरं असलं तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही अस सांगून पथ्य पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून केलं कोरोना विरुद्धच्या लढ्याला ग्रामीण भारतानं एक दिशा दिली आहे असं सांगताना देशाच्या विविध भागातील गावागावांतून लोकांनी स्वयंस्फूर्तीनं केलेल्या अभिनव उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली तसंच त्यांच्या कल्पकतेचा आणि जिद्दीचा गौरव केला योग्य आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर संकटाचंही संधीत रुपांतर करता येतं हे सांगताना मधुबनी मास्क त्रिपुरातल्या बांबू पासून बनवलेल्या पाण्याच्या बाटल्या झारखंड मधली गवती चहाची शेती लडाख मधला जर्दाळू प्रक्रिया उद्योग कच्छ मधलं ड्रॅगनफ्रूटचं उत्पादन अशी विविध उदाहरण त्यांनी सांगितली आगामी सणांसाठी शुभेच्छा देतानाच आपल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार त्यांनी केला राखी पौर्णिमेचा सण यंदा स्वदेशी बाण्यानं साजरा करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचं पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून स्वागत केलं आपल्या सणांमुळे आपल्याच माणसांचा व्यवसाय वाढणार असेल तर सणाचा आनंद द्विगुणितच होईल असं ते म्हणाले

मूळ भारतीय वंशाचे असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी सुरीनाम या देशाचे राष्ट्रपती झाल्या निमित्त पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं तसंच या देशासोबतच्या भारताच्या सांस्कृतिक सामाजिक संबंधांना उजाळा दिला पावसाळ्यात रोगराई वाढते कोरोनाच्या काळात तर अधिक काळजी घ्यायला हवी असं सांगतानाच पावसामुळे आलेल्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली कोरोना विरुद्धचा लढा सुरूच असताना यंदाचा स्वातंत्र्यदिन येतो आहे

देशवासियांना आगामी सणांच्या शुभेच्छा देत पथ्य पाळा काळजी घ्या स्वतःला कुटुंबाला सांभाळा असं सांगत आणि पुढच्या मन की बात मध्ये पुन्हा भेटू अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बातची सांगता केली

करगिल विजय दिवस म्हणजे सशस्त्र सेनेच्या निर्भय दृढनिश्वयाचं आणि असीम शौर्याचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं असून देश जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा सदैव ऋणी आहे असं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे करगिल संरक्षण मंत्री करगिल विजयदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे नौदल प्रमुख एडमिरल करम बीर सिंग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनीही युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन शहिदांना अभिवादन केल करगिल लेह करगिल विजय दिनानिमित्त लेह मधील द्रास क्षेत्रात युद्ध स्मारकावर फायर ऍन्ड फ्युरी चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हरविंदर सिंह यांनी आज हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी सैनिकांशी संवाद साधला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या करगिल विजय दिनाचा सोहळा साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत

करगिल जावडेकर व भाजपा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही एका ट्विट संदेशाद्वारे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि अन्य पक्ष नेत्यानीही करगिलच्या हुतात्म्यांना भाजपा कार्यालयात काही वेळापूर्वी सुरू झालेल्या सभेत श्रद्धांजली वाहिली

एकाच दिवसांत रुग्ण बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

महाराष्ट्रात बरे झालेल्या रूणांची संख्या सर्वाधिक असून त्या पाठोपाठ तामिळनाडू दिल्ली आणि आंध्र प्रदेश चा क्रमांक आहे

याबरोबरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार